सारथी संस्थेत झालेल्या गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल मिळाल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल ग्वाही बहजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज विधानपरिषदेत दिली वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सीताराम कूंटे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करत आहे

मराठा आणि कृणबी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सारथी ही संस्था स्थापन केली होती या संस्थेची स्वायत्तता अबाधित ठेवून संस्थेकरता आगामी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं

अंमली पदार्थाच्या वाढत्या व्यसनाधीनतेपासून नागरिकांना परावृत करण्यासाठी अशासकीय संस्था एनजीओच्या माध्यमातून जनजागृती करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत सांगितलं ते अंमली पदार्थांच्या वापरावर झालेल्या चर्चेदरम्यान बोलत होते मुंबईतल्या जे

रुग्णालयाला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्यानिमित या रुग्णालयात स्वतंत्र कर्करोग विभाग सुरू करण्यासाठी लवकरच धोरण निश्चित केलं जाईल अशी माहिती वैदयकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज विधानपरिषदेत दिली वैद्यकीय शिक्षणाचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यासाठी लवकरच शासन आदेश काढला जाईल असंही त्यांनी सांगितलं लक्षवेधी सुचनेदवारे आमदार जोगेंद्र कवाडे यांनी जे

रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांपासून हृदय शस्त्रक्रिया बंद असल्याचा आरोप केला होता

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी एनपीआर संदर्भात एक समिती स्थापन करून निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते नागरिकत्व सुधारणा कायदा सीएए संदर्भात आपल्या भूमिकेचा प्नरुच्चार करताना राज्यातल्या एकाही नागरिकाच्या नागरिकत्वाला धोका पोहोच् देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मुस्लीम आरक्षणाबाबत अदयाप कोणताही प्रस्ताव आपल्यासमोर आलेला नाही असंही ठाकरे यांनी नमूद केलं मराठा आरक्षण कर्जमाफी योजना आदी मुद्यांवरही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली राज्यात आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयता दहावीची परीक्षा सूरु झाली

नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव कांदा बाजारपेठेत काल कांदा उत्पादकांनी लिलाव बंद पाडल्यानंतर आज सकाळी मात्र लिलाव प्रक्रिया सुरळीत सुरु झाली

तसंच काही भागातल्या द्राक्ष आणि मोसंबीच्या पिकांचंही न्कसान झाल्याचं वृत्त आहे या न्कसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत पालघर जिल्ह्यात मुख्य रस्त्यावर असलेल्या कुबेर शॉपिंग सेंटरच्या समोर उभ्या असलेल्या एका गाडीच्या काचा फोड्रन गाडीच्या आत ठेवलेली अडीज लाखांची रोकड अज्ञात चोरांनी पळवली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पृढील तपास सुरु केला